विधानसभेची म्दत उद्या संपत असल्यानं राजकीय हालचाली सुरु आहेत भाजपाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेऊन एकंदर राजकीय स्थितीची माहिती त्यांना दिली भाजपा आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापनेसाठी युती व्हायला जास्त वेळ लागत असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना मान्य केलं मात्र येणाऱ्या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडनवीस करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेची भूमिका ठाम असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल वार्ताहर परिषदेत पुन्हा सांगितलं शिवसेना अध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली त्यात उद्दव ठाकर जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सर्व आमदारांनी एकमुखानं सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असं राऊत म्हणाले राज्यातल्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला असताना भाजपा सरकार स्थापनेसाठी दावा का करत नाही असा सवाल त्यांनी केला भारतीय अर्थव्यवस्थेची म्ळं मजबूत असल्यानं ती आजही झपाट्यानं वाढणारी प्रम्ख अर्थव्यवस्था आहे असं सरकारनं म्हटलं आहे

जम्म् कश्मीरमधे पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात आरताचा एक जवान शहीद झाला आज पहाटे अडीचच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी कृष्णा घाटी क्षेत्रात अकारण गोळीबार केला भारतीय सैनिकांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असं सांगत दहशतवाद्यांना मदत पुरवणा यांविरोधात जागतिक स्तरावर कारवाई करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किसन रेड्डी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे ते मेलबर्न इथं नो मनी फॉर टेरर या परिषदेत बोलत होते कर्तारपूर यात्रेकरुनां पारपत्र बाळगणं अनिवार्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं ते काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते पाकिस्तानातून यासंदर्भात येणाऱ्या उलटस्लट बातम्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे गुरुद्वार दरबार साहिबला भेट देणा या भारतीय भाविकांना फक्त एखादं वैध ओळखपत्र आवश्यक असल्याचं पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमानखान यांनी जाहीर केलं होतं त्यानंतर काल पाकिस्तानी लष्करानं भारतीय शीख भाविक यात्रेकरुनां पारपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता त्यावर दोन्ही देशांमधल्या सांमजस्य करारात नमूद केलेली कागदपत्र जवळ बाळगणं यात्रेकरुनां आवश्यक आहे असं रविश कुमार यांनी सांगितलं कर्तारपूर कॉरिडॉरचं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे नागा बंडखोरांशी करार करताना आसाम आणि तिथल्या नागरिकांचं हित जपलं जाईल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना दिलं आहे सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन प्रस्तावित नागा शांतता करार आणि राज्यातल्या परिस्थितीविषयी चर्चा केली कोणताही निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकार आसामच्या नागरिकांच्या हिताला प्राधान्य देईल अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली

केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाची डिन अर्थात दस्तऐवज ओळख क्रमांक प्रणाली आजपासून सुरु होत आहे अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांच्या निर्देशानुसार अप्रत्यक्ष कर प्रशासनातली ही क्रांतीकारक प्रणाली तयार केलेली आहे आता केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाशी कोणत्याही व्यवहाराकरता दस्तऐवज ओळखक्रमांक द्यावा लागेल माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करुन अप्रत्यक्ष करप्रणालीच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे प्रत्यक्ष करप्रणालीत याआधीच डिन प्रणाली लागू झाली आहे सुरुवातीला करविषयक चौकशी प्रक्रियेत अधिकृतता समन्स अटक आदेश चौकशीबाबतच्या सूचना आणि पत्रं यांचा शोध घेण्यासाठी ही प्रणाली वापरली जाईल असं महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी सांगितलं जीएसटी सीमाशुल्क किंवा केंद्रीय उत्पादन शूल्क विभाग यांच्याकडून संगणकाद्वारे प्रक्षेपित केलेल्या डिन शिवायचा कोणताही पत्रव्यवहार अनाधिकृत समजला जाईल

सुलतानपूर लोधी श्री अमृतसर साहेब आणि डेराबाबा नानक इथं ग्रु प्रब उत्सव साजरा करण्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम लंगर कीर्तन इत्यादी उपक्रम होणार आहेत सर्वत्र नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे

उपांत्य फेरीत त्यांची गाठ उद्या इंडोनेशियाच्या मार्कस गिडेऑन आणि केव्हीन साकामुल्जो या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोडीशी पडणार आहे गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत याच जोडीकडून पराभूत होऊन सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं

या आव्हानाचा पाठलाग करतान रोहीत आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं झंझावती सुरुवात करुन दिली

तोच सामनावीर ठरला

महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचं आज मुंबईतल्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं

प्रामाणिक न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती तत्कालीन जळगाव सेक्स स्कँडल त्यांनी यशस्वीरित्या हाताळलं होतं

अरविंद इनामदार यांच्या पार्थिवावर आज द्रपारी मरीन लाईन्स इथल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ब्लब्ल चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारनं खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत

सुंदरबन या व्रिभ्ज प्रदेशात विशेष दक्षता घेण्याचे आदेश राज्यसरकारनं प्रशासनाला दिले आहेत पर्यटकांनी दिघा आणि मंदरमणी समुद्र किना यावर जाऊ नये तसंच मच्छिमारांनीही समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे

मुंबई ठाणे आणि नव्या मुंबईत अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे पावसामुळे तापमानात घसरण व्हायची शक्यता आहे मात्र त्याबाबत सूचना जारी केली नसल्याचं हवामान विभागाच्या अधिका यानं सांगितलं काल संध्याकाळी मुंबई शहर आणि उपनगरात हलका पाऊस पडला होता या पावसाचा वाहतूकीवर कसलाही परिणाम झाला नाही दिव्यांगाना श्राव्य वर्णनातून चित्रपटाचा आनंद घेता यावा या करता इफ्फी यावर्षी तीन चित्रपट दाखवणार आहे हिंदी भाषेतील लगे रहो मुन्नाभाई एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी आणि कोकणी भाषेतील क्युस्टाओ दि कन्फ्युजाव हे तीन चित्रपट असून इफ्फी सक्षम भारत आणि युनेस्को यांच्या एकत्रित प्रयत्नानं हे चित्रपट दाखवले जातील इराणच्या पूर्वेकडे अज़रबैजान परिसरात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला